सिडकोद्वारे परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज प्रक्रियेस आरंभ किरकोळ चलनवाढीच्या दरात घट शेअर बाजार आणि रुपया गडगडला आणि राज्यात धनगर समाजाचं आंदोलन शांततेत पार पुणे सुलभः राहण्यासाठी सुलभ शहरांच्या सर्वेक्षणात पुणे देशात अग्रणी ठरलं आहे नवी मुंबई आणि ब्हन्मुंबई ही शहरं अनुक्रमे द्सऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं काल नवी दिल्लीत प्रकाशित केलेल्या पहिल्याच राहण्याच्या सुलभतेबद्दलच्या निर्देशांकामध्ये म्हटलं आहे

राहण्यासाठी सुलभतेबाबत जागतिक आणि राष्ट्रीय मानदंडांच्या तूलनेत या शहरांनी स्वतःला जोखावं आणि शहर नियोजन आणि व्यवस्थापनात काम केल्याचं दाखवून देण्याच्या दिशेनं पावलं टाकावीत यासाठी प्रोत्साहन म्हणून हे निर्देशांक देण्यात आले आहेत

भाज्या आणि फळांच्या किंमती उतरल्यामुळे हा दर कमी राहिल्याचं केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल नवी दिल्ली इथं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे

इंधनपट्टी वाहनात कोणत्या प्रकारचं इंधन भरलं आहे ते सूचित करणाऱ्या रंगीत चिकटपट्टया लावण्याची रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची सुचना सर्वोच्च न्यायालयानं स्विकारली आहे पेट्रोल आणि सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी हलक्या निळ्या रंगाची पट्टी तर डिझेल वाहनांवर नारंगी रंगाची पट्टी लावण्यात येईल असं मंत्रालयानं काल न्यायालयात सांगितलं

वणी तालुक्यातल्या राजूर इथल्या राणी सिडाम आणि कुंभा गावातल्या माधुरी माडेकर या लाभार्थ्यांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केलं आहे

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात व्हॉईस कास्टरायगडः अलिबागचा चेहरा मोहरा बदलून टाकणा या बहुप्रतिक्षित विरार अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉरसाठी कर्ज द्यायला जागतिक बँकेनं होकार दिला असून कर्जाच्या नेमक्या रक्कमेविषयी बोलणी सुरू असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त आर

राजीव यांनी नुकतीच पत्रकारांना दिली या प्रकल्पाबाबतचा हा वृत्तांत

नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ जेएनपीटीचं विस्तारिकरण आणि आता विरार अलिबाग कॉरिडोरमूळं भविष्यात अलिबाग उरण जगाच्या नकाशावर झळकणार आहे अशी अशा बाळगायला हरकत नाही

तिन्ही संशयितांच्या चौकशीनंतर नालासोपारा इथून अतिरिक्त शस्त्रास्त्र जप्त केल्याचं एटीएसनं मुंबईत काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

धुळे शहरात धरणं आंदोलन तसंच सुरत नागपूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं बूलडाणा यवतमाळ लातूर आणि अलिबागमध्येही धनगर समाजातर्फे विविध मार्गांनी आंदोलनं करण्यात आली नांदेडमध्ये रस्ता रोको करण्यात आलं जामखेड फाटा येथे धनगर समाजाने त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करताना रस्त्यात आलेल्या एसटी बसची पूजा करुन तिला विनाअडथळा पुढे जाऊ दिलं आपल्या कृतीतून आंदोलनासंदर्भात वेगळा आदर्श घालून देण्यात आला आहे अशी प्रतिक्रीया परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली व्हॉईस कास्टकरंडक महाविद्यालयीन युवकांच्या जीवनातल एक मानाच पान म्हणजेच पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा या स्पर्धेची प्राथमिक फेरी कालपासून पुण्यात भरत नाट्य मंदिरात सुरु झाली ऐक्या याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून पाचच्या ठोक्याला पहिली घंटा वाजली आणि पृण्याच्या भरत नाटय मंदिरात एकच जल्लोष झाला

महाविद्यालयीन तरणाई ज्याची आतुरतेनं वाट पहात असते त्या पुरूषोत्तम करंडक या स्पर्धेला सुरूवातझाली विद्यार्थी आणि प्रेक्षकांमधला तोच उत्साह यंदाही पाहायला मिळाला काल वसतदादा इन्सिट्यूट ऑफ टेक्नालॉजी या संस्थेची काल ऑफ द डे पिंपरी चिंचवड अभियांअिकी महाविद्यालयाची झुरळ आख्यान आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयाची विक्टीम या एकांकिका सादर झाल्या

तर सात सप्टेंबरला पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नितीन जळूकरसह माधवी कुलकर्णी पुणे बातमीपञ वेळ बदलः उद्याच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित करणार आहेत

आकाशवाणीच्या राष्ट्रीय संजालावर आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून संध्याकाळी सात वाजता या भाषणाचं आधी हिंदीतून आणि नंतर इंग्रजी भाषेतून प्रसारण करण्यात येईल तर प्रादेशिक भाषांमधील अनुवाद रात्री आठ वाजता आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल

हवामानः उद्या सकाळपर्यंत कोकण आणि विदर्भाच्या अनेक भागांत मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाङ्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह आणि इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता आमच्या ऑल इंडिया रेडीयो न्यूज पुणे या फेसबुक पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार